सर्वप्रथम टपालानं आलेल्या मतांची मोजणी होईल त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी होईल

सर्व मतदान केंद्रांवर केंद्रीय निमलष्करी दलाचे जवान तैनात आहेत

दुमका आणि बारहेत या दोन जागाही महत्त्वाच्या असून इथं झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री हस्ति सोस्तनिवडणूक लढवत आहेत माजी मुख्यमंत्री आणि झारखंड विकास मोर्चा प्रजातांत्रिकचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी धनवारमधून निवडणूक लढवत आहेत

नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे कोणत्याही धर्माच्या भारतीय नागरिकांवर विपरित परिणाम होणार नसल्याचा पुनरुच्चार केंद्र सरकारनं केला आहे या कायद्याच्या संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये असं आवाहन सरकारनं केलं आहे

त्या कायद्यामुळे कोणाचंही नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही आपलं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आताच सर्व कागदपत्रांची पूर्तता केली पाहिजे अन्यथा त्या लोकांचं प्रत्यार्पण केलं जाईल अशा प्रकारचं वृत्त चुकीचं आहे असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशातल्या अल्पसंख्याकांनाच हा कायदा लागू होत असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे कोणत्याही प्रकारे देशव्यापी एनआरसीची घोषणा केली नसल्याचंही सरकारनं स्पष्ट केलं ज्यावेळी त्याची घोषणा होईल त्यावेळी कोणत्याही भारतीय नागरिकाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारे त्याचे नियम आणि मार्गदर्शक तत्व तयार करण्यात येईल असं केंद्र सरकारनं सांगितलं नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरीक नोंद पुस्तिका यांच्यामुळे कोणत्याही विशिष्ट धर्माच्या लोकांना धोका नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्ली इथं रामलीला मैदानावर भाजपानं आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते लोकांनी हिंसाचार तसंच सार्वजनिक मालमत्तद्वीनुकसान करू नया असं आवाहन त्यांनी कळि राष्ट्रीय नागरिक नोंद पुस्तिकळी मुद्दा आसाम राज्याशी निगडीत असून त्यावर सरकारन कोणताही निर्णय घसलिली नाही असं प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट कलि कालच्या भावपूर्ण भाषणात प्रधानमंत्र्यांनी सरकारच्या विकासकामांची उदाहरणं दिली आणि आपल्या प्रयत्नांमधक्रोणताही पक्षपात असंस् तर विरोधकांनी तो दाखवून द्यावा असं आव्हान त्यांनी दिलं जेव्हा जेव्हा एखादी आपत्ती उद्गवली तेव्हा पोलिसांनी कुणाचाही धर्म विचारला नाही असं सांगत त्यांनी पोलिसांवरील इल्ल्याचा निषेध केला

हिंसक आंदोलनादस्म्यान झालद्वीसार्वजनिक मालमत्तांचं नुकसान त्यातील सहभागी आंदोलकांकडून वसुल करण्याच सिर्वोच्च न्यायालयाच क्रिादर्धीअसल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातल्या हिंसक आंदोलनात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया तसंच बंदी असलल्खा सिमी संघटनच्या सदस्याचा सहभाग असल्याच पुराव भिळाल असल्याचं त्यांनी सांगितलं नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात द्रमुक प्रणित विरोधी पक्षाच्या आजच्या निदर्शनांवर देखरेख ठेवण्यासाठी ड्रोन्सचा वापर करण्याचे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू पोलिसांना दिले आहेत आंदोलकांनी जर मालमत्तेचं नुकसान केलं तर संबंधित पक्ष नेतृत्वाला जबाबदार धरलं जाईल असं न्यायालयानं निदर्शनाविरोधातील याविकेवर सुनावणी करताना सांगितलं न्यायमूर्ती वैद्यनाथन आणि आशा यांच्या पीठासमोर काल ही याचिका तातडीच्या सुनावणीसाठी आली होती

हल्लिरो या गुजराती चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार दिला जाणार आहा अभिनत्ताञायुष्यमान खुराना याला अंधाधुंन तर विकी कौशल याला उरी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनस्त्री पुरस्कारानं गौरवलं जाईल महानती या तस्तिगू चित्रपटातल्या सावित्रीच्या भूमिक्साठी कीर्ती सुरधीहीला सर्वोत्कृष्ट अभिनक्षींचा पुरस्कार दिला जाणार आह ैउरी द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटासाठी अदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार दिला जाणार आह बधाई हो या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट मनोरंजनपर चित्रपट म्हणून निवड झाली आह ऊ्यद्व अभिनक्षी सुरखी सिक्री यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनक्षीचा पुरस्कार प्रदान कला जाणार आहा तर गायक आणि गीतकार स्वानंद किरकिरखिना चुंबक या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनस्थिच्या पुरस्कारानं गौरवलं जाणार आह अक्षय कुमार अभिनित पद्धिती या चित्रपटाची सामजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड झाली आह संजय लीला भंसाली यांना घुमर या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शकाचा पुरस्कार दिला जाणार आहा ज़संच सर्वोत्तम संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कारही भंसाली यांना दिला जाणार आह प्रदमावत चित्रपटातील बिंतद्विल या गाण्यासाठी अरिजित सिंग यांना सर्वोत्कृष्ट पार्श्व गायकाचा तर बिंदू मालिनी यांना सर्वोत्कृष्ट पार्ड गायिकच्चा पुरस्कार प्रदान कला जाईल

विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला

रोहित शर्माला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं

मुंबई महानगर पालिका पशु वैद्यकीय रुग्णालय उभारणार असून देशातलं हे पहिलं पशु रुग्णालय ठरणार आहा ठाटा समूह हे रुग्णालय उभारणार असून सुधार समितीच्या बैठकीत या रुणालयाला मंजुरी मिळाली महालक्ष्मी इथं ऑर्थर रोड कारागृहाच्या मागे महापालिकेचं स्वतःचं क्षान नियंत्रण कार्यालय आहे याठिकाणी अद्ययावत पशुवैद्यकीय रुग्णालय होणार आहे बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर हे रुग्णालय उभारणार असून त्यासाठी सर दोराबजी टाटा ट्रस्ट या संस्थेनं पुढाकार घेतला आहे